एस एस

अभिषेक वर्मानं केलं ऑलिम्पिकसाठी स्थान निश्चित लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातला प्रचार आज संध्याकाळी संपला

भाजपा ही निवडणूक लढवत नाही तर जनता ही निवडणूक लढवत असून पक्षासाठी तीच प्रचार करत आहे असं भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उत्तरप्रदेशातल्या कनोज इथं झालेल्या प्रचारसभेत सांगितलं दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी सपा बसपा आणि काँग्रेसकडे कोणतीही योजना नसल्याचं ते म्हणाले पाकिस्तानमधे दहशतवादाचे कारखाने असून त्यांचं लक्ष्य भारतावर असलं तरी भाजपा राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित मुद्यांवर कोणतीही तडजोड करणार नाही असं ते म्हणाले हरदोई आणि सीतापूर इथंही मोदी यांच्या प्रचारसभा झाल्या ओदिशाच्या विकासासाठी भाजपाला निवडून द्या असं आवाहन आज पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी तिथल्या जनतेला केलं मयुरभंज जिल्ह्यातल्या मोरदा विधानसभा मतदारसंघातल्या प्रचारसभेत ते बोलत होते भाजपाध्यक्ष अमित शहा यांची झारखंड इथल्या पलामो ओदिशातल्या मयुरभंज आणि जयपूर इथं सभा झाली ओदिशातलं सरकार आयुष्यमान भारत योजनेची अंमलबजावणी करत नसल्यामुळे गरीबांना मोफत आरोग्यसेवेपासून वंचित ठेवलं जात असल्याचं शहा म्हणाले निवडणूक आयोगानं क्रिकेटपटू आणि आता भाजपाचा उमेदवार असलेल्या गौतम गंभीर याच्याविरोधात प्रथम माहिती अहवाल दाखल करायचे निर्देश दिल्ली पोलिसांना दिले आहेत गंभीरनं दिल्लीच्या जंगपूरा भागात आयोगाच्या परवानगीशिवाय जाहीर प्रचारसभा घेत आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे गौतम गंभीर पूर्व दिल्लीतून निवडणूक लढवत आहे जम्मू आणि कश्मिरमधे विधानसभा निवडणूका घेण्यासंदर्भात निवडणूक आयोगाचे अधिकारी येत्या मंगळवारी बक्कि घेणार आहेत राज्यातल्या पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीच्या नेतृत्वाखालील सरकारचं समर्थन गेल्या वर्षी भाजपानं काढून घेतलं होतं त्यानंतर जम्मू कश्मिरमधे राष्ट्रपती राजवट लागू आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि टिएमसीसह पाच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीमंडळानं आज निवडणूक आयोगाची भेट घेऊन ईव्हीएमवरील भाजपाच्या कमळ निशाणीखालील त्या पक्षाच्या नावाचा कथित उल्लेख हटवायची मागणी केली ईव्हीएमवर कोणत्याही पक्षाच्या नावाचा उल्लेख निवडणुकीच्या नियमांचं उल्लंघन करणारा असल्याचं काँप्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी यांनी नवी दिल्लीत माध्यमांना सांगितलं निवडणुकीच्या पुढच्या टप्प्यापर्यंत अशा प्रकारची सर्व मशिन हटवावी अथवा सर्व राजकीय पक्षांचा उल्लेख ईव्हीएम वर करावा अशी मागणी आपल्या प्रतिनिधीमंडळानं केल्याचं सिंघवी यांनी सांगितलं संरक्षणमंत्री निर्मला सीतारामण यांच्या उपस्थितीत लष्कराच्या सात माजी अधिका यांनी आज भाजपात प्रवेश केला त्यांच्या अनुभवातून पक्षाला लाभ होईल असं सीतारामण यावेळी म्हणाल्या राष्ट्रीय सुरक्षेबद्दलच्या धोरणात सुधारणा करण्यासाठी या माजी अधिकाऱ्यांचा विशेष अनुभव पक्षाला मार्गदर्शक ठरेल असंही त्या म्हणाल्या भाजपानं प्रचारसभांमधे निवडणूक आचासंहितेचा भंग केल्याचा आरोप काँग्रेसनं आज केला भाजपा सशस्रदलाचा वापरही राजकीय हेतूसाठी करत असल्याचं काँप्रेस नेते अभिषेक मनु सिघंवी यांनी दिल्लीत वार्ताहरांना सांगितलं आपल्या पक्षानं केलेल्या अनेक तक्रारींची दखल निवडणूक आयोग घेत नसल्याचं ते म्हणाले तक्रारींकडे लक्ष दिलं नाही तर काँग्रेस आयोगाविरुद्ध कायदेशीर कारवाई करेल असा इशारा त्यांनी दिला पश्चिम बंगालमधे विविध ठिकाणी झालेल्या पोलीस कारवाई संदर्भात राष्ट्रीय मानवांधिकार आयोगानं पोलीस महासंचालकांवर नोटीस बजावली आहे राज्यात विविध ठिकाणी झालेल्या घटनांमधे वकील तसंच सरकारी कर्मचारी जखमी झाले होते प्रसार माध्यमांमधे दाखवलेल्या वृत्तावरुन आयोगानं ही नोटीस बजावली असून येत्या चार आठवड्यात सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत एअर इंडियाची हवाई सेवा आज रात्रीपर्यंत पूर्वपदावर येईल असं एअर इंडियाचे अध्यक्ष अश्वीनी लोहानी यांनी नवी दिल्लीत वार्ताहरांना सांगितलं सर्व्हरमध्ये बिघाड झाल्यामुळे पहाटे साडे तीन वाजल्यापासून सेवा ठप्प झाली होती

काही उड्डाणाच्या वेळात बदल करण्यात आला असून त्याबद्दलची माहिती प्रवाशांना देण्यात आली आहे असंही त्यांनी सांगितलं

भारतीय सागर आणि बंगालच्या खाडीतला कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र झाला असून त्याचं रुपांतर फनी चक्रीवादळात झालं आहे उद्यापर्यंत हे वादळ आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे मंगळवारी संध्याकाळपर्यंत हे वादळ उत्तर तामिळनाडू आणि दक्षिण आंध्रप्रदेशच्या किना याला धडकण्याची शक्यता आहे याच्या प्रभावामुळे सोमवार आणि मंगळवारी केरळात अनेक ठिकाणी हलका ते मध्यम तर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशाच्या किनाऱ्यावरही काही ठिकाणी हलका ते मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून मच्छिमारांनी या काळात खोल समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आला आहे गडचिरोली जिल्ह्यातल्या एटापल्ली तालुक्यात गुंडुरवाही आणि पुलणार गावांदरम्यानच्या जंगलात आज दुपारी साडेबारा वाजताच्या सुमाराला पोलिसांशी झालेल्या चकमकीत दोन महिला नक्षलवादी ठार झाल्या मृतांमध्ये नक्षलींच्या विभागीय समितीचा सदस्य भास्कर याची पत्नी आणि जहाल नक्षलवादी रामको हिचाही समावेश असल्याची माहिती आहे

पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर देताच नक्षली घनदाट जंगलात पसार झाले चकमकीनंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता तिथं दोन महिला नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळून आले श्रीलंकेत गेल्या रविवारी झालेल्या बॉम्ब हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने आपल्या नागरिकांना श्रीलंकेत पर्यटनाला जाण्याबाबत फेरविचार करायचं आवाहन केलं आहे श्रीलंकेमधल्या शाळेत ज्यांची मुलं शिकत आहेत अशा अमेरिकन कर्मचाऱ्यांनी आपापल्या कुटुंबासह परत येण्याचे आदेश अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार विभागानं दिले आहेत श्रीलंकेतील पर्यटन स्थळ रेल्वे तसंच बस स्थानकं हॉटेल धार्मिक स्थळ बाजार तसंच क्रिडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या ठिकाणी दहशतवादी पुन्हा हल्ला करु शकतात असंही पत्रकात म्हटलं गेलं आहे वायव्य पाकिस्तानातल्या लष्करी छावणीवर मोठया तीव्रतेचा बॉम्बस्फोट झाल्यामुळे तीन सुरक्षा जवान आणि इतर दोघांचा मृत्यू झाला उत्तर अजिरिस्तान जिल्ह्यातल्या शेवा तालुक्यात लष्करी छावणीजवळ स्फोटकं पेरण्यात आली होती असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं अमेरिकेत वास्तव्यास असलेले पाकिस्तानी निर्वासित तसंच व्हिसाची मुदत उलटून गेलेल्या नागरिकांना परत बोलावून घ्यायला नकार देणाऱ्या पाकिस्तानला अमेरिकेनं दंड आकारला आहे पाकिस्तानच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा व्हिसाही रोखून धरायचा इशारा अमेरिकेनं दिला आहे पाकिस्तानच्या परराष्ट्र वकिलातीतले व्यवहार मात्र अद्याप कायम असल्याचं अमेरिकेच्या राज्य विभागाच्या प्रवक्त्यानं सांगितलं आहे

रशियाच्या अर्टेम चेर्नोसोव्हनं रौप्य तर कोरियाच्या सेऊंगावू हान यानं कांस्यपदक पटकावलं

बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं प्रतिष्ठेच्या अर्जुन पुरस्कारासाठी मोहम्मद शामी जसप्रित बुमराह रविंद्र जडेजा आणि पूनम यादव या क्रिकेटपटूंच्या नावाची शिफारस केली आहे सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या प्रशासकीय समितीच्या नवी दिल्लीत झालेल्या बक्कीत हा निर्णय घेण्यात आला आयपीएल क्रिकेट सामन्यात जयपुरमधे आज राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हद्ववाद यांच्यात सामना खेळला जात आहे

पश्चिम बंगालच्या रायगंज विधानसभा मतदासंघातल्या तीन बूथवर येत्या सोमवारी फेरमतदान करायची घोषणा निवडणूक आयोगानं दिली आहे